ते काल विधानसभेत बोलत होते विधीमंडळ अधिवेशनाच्या द्सऱ्या दिवशी काल विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास स्थगित करून विजेच्या मुद्यावर चर्चा घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली त्यावर वीज थकबाकी संदर्भात विशेष बैठक घेत चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचं पवार यांनी सांगितलं वीज जोडणी खंडीत करण्याच्या मोहिमेला स्थगिती दिल्याबद्दल फडणवीस यांनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले

महा कृषी ऊर्जा अभियानांतर्गत कृषी ऊर्जा पर्वाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल विधानभवनात करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते संपूर्ण देश टाळेबंदीत असताना शेतकरी बांधव मात्र कर्तव्यावर होते इतरांसाठी मळे फुलवणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात काटे येऊ नयेत यासाठी त्यांच्या मागे सरकार ठामपणे उभं राहील असं आश्वासन त्यांनी दिलं महाकृषी ऊर्जा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिले राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावाच्या चर्चेला काल विधानसभेत सुरुवात झाली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेत सहभागी होत सरकार फेसब्क लाईव्हमध्ये मग्न असल्याची टीका केली राज्य सरकारचा माझे कुटंब माझी जबाबदारी ते मी जबाबदार हा प्रवास आरोग्य व्यवस्थेची थट्टा असून शिक्षणक्षेत्रात सरकारचा वाढता हस्तक्षेप पूजा चव्हाण मृत्यूप्रकरण यावर भाष्य करत राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असल्याचं फडणवीस म्हणाले महाराष्ट्रात कोविडचा प्रभाव एवढा का वाढतो आहे असा सवालही त्यांनी केला कोविड प्रतिबंधक टूल किट आणि धानखरेदीत घोटाळा झाल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला पाथरीचे आमदार सुरेश वरपुडकर यांनी चर्चेत सहभागी होत कोविड प्रतिबंधासाठी राज्य सरकारनं कृती दल स्थापन करुन अनेक महत्वाची कामं केल्याचं नमूद केलं शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी कोविड पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं अभिमानास्पद कामगिरी केल्याचं मत व्यक्त केलं सीमावासीयांवर सातत्यानं अन्याय होत असल्यामुळे हा भाग केंद्रशासित करावा अशी मागणी त्यांनी केली

विधान परिषदेत सदस्य रवींद्र फाटक तसंच महादेव जानकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते

सदस्य प्रसाद लाड यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते

कृषी विभागातली रिक्त पदं लवकरात लवकर भरण्यात येतील असं कृषीमंत्र्यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं

महसूल राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली अवैध रेती उत्खनन रोखण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणं गरजेचं असून त्याबाबत महसूल मंत्री गृहमंत्री आणि विरोधी पक्ष नेते यांची आपल्या दालनात बैठक घेणार असल्याचं सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितलं लातूर तालुक्यातील रायवाडी इथं गावकऱ्यांनी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा प्रशासनाने हटवला आहे महाराजांचा पुतळा पूर्ववत उभारावा अशी मागणी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी काल विधान सभेत केली अवैध बांधकामे आणि बेस्मार वाळू उपशावर कारवाई होत नाही मात्र महाराजांचा पुतळा काढण्यात तत्परता दाखवली जाते अशी टीका निलंगेकर यांनी केली कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात नागरिकांकडून पैसे आकारण्याच्या सरकारच्या निर्णयावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला आहे

एवढ्या रकमेमध्ये दीड अब्जाहून अधिक डोस विकत घेता येतील याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधलं

असं असताना केंद्र सरकार सर्वसामान्यांकड्रन शुल्क का घेत आहे असा प्रश्न चव्हाण यांनी विचारला आहे

या अंतरात पर्यटन स्थळं व्यापारी पेठा तसंच महत्त्वाच्या बाजारपेठा किती आहेत औरंगाबाद पुणे नगर साठी बसवाहतुकीतून किती उत्पन्न मिळतं या मार्गावर मालवाहतुक किती आहे या बाबी तपासल्या जाणार आहेत या रेल्वे मार्गामुळे औरंगाबाद रेल्वेने थेट प्ण्याशी जोडलं जाणार असून हा मार्ग अधिक सोयीचा ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे

दरवर्षी दोन मार्च रोजी या सत्याग्रहाचं स्मरण करून बाबासाहेबांना अभिवादन केलं जातं कालही या मंदिरात दिवसभर विविध कार्यक्रम झाले कोविड प्रादुर्भावामुळे छोट्या स्वरूपात आणि आरोग्य नियमांचे पालन करून झालेल्या या कार्यक्रमांना विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी हजेरी लावली

मृतांमध्ये लातूर जालना तसंच नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन तर बीड आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

जिल्हाधिकारी प्रथ्वीराज बी पी यांनी याबाबत आदेश जारी केले या आदेशातून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे सार्वजनिक वाहत्क औषधी दकानं रुग्णालयं यांना आदेश लागू राहणार नाही असं या आदेशात म्हटलं आहे दरम्यान यंदा कोविड प्रादुर्भावामुळे लातूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानची महाशिवरात्री यात्रा पूर्णतः रद्द करण्यात आली आहे देवस्थानच्या प्रशासक तथा धर्मादाय उपायुक्त यू

पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला महाशिवरात्रीनिमित्त ठराविक मंडळींच्या उपस्थितीत विधिवत पूजाअर्चा मात्र होणार आहेत शिवरात्रीच्या दिवशी रात्री गवळी समाजाच्या वतीने केला जाणारा दग्धाभिषेक तसंच माळी समाजाचा पुष्पाभिषेक फक्त पाच जणांच्या उपस्थितीत होईल दरवर्षी गौरीशंकर मंदिरापासून काढण्यात येणारी मानाच्या काठ्यांची मिरवणूक यावर्षी रद्द करण्यात आली आहे त्याऐवजी दोन मानकऱ्यांच्या हस्ते या काठ्यांचे गाभाऱ्यातच पूजन होईल

शिवरात्री निमित्त भाविकांसाठी दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला औरंगाबाद शहारत कोरोना विषाणूची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत ज्या भागात रुग्ण वाढले आहेत जिथे गर्दी होत असेल अशा भागात टाळेबंदी लावण्याचा इशारा महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिला आहे नागरीकांकडून नियमांचं पालन होत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली परभणी जिल्ह्यात टाळेबंदी लावण्यास व्यापाऱ्यांसह उद्योजकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात काल झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी दीपक म्गळीकर यांनी कोविडचा वाढता प्रादर्भाव पाहता किमान सात दिवसांची टाळेबंदी करावी लागेल असं नमूद केलं मात्र व्यापाऱ्यांनी पूर्ण टाळेबंदीला विरोध दर्शवत रात्रीच्या संचारबंदीला सहमती दर्शविली आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागाच्या परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत यशस्वीपणे पार पाडाव्यात असं कुलगुरु डॉ प्रमोद येवले यांनी म्हटलं आहे औरंगाबाद तसंच उस्मानाबाद इथल्या विभागप्रमुखांची काल बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते कोविडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत ऑनलाईन ऑफलाईन तासिका घेऊन अभ्यासक्रम संपवावा लागेल विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन परीक्षा यशस्वीपणे पार पाडाव्यात असं कुलगुरु म्हणाले दरम्यान कुलगुरु डॉ येवले यांनी काल औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य केंद्रात जाऊन सपत्निक कोविड लस घेतली उच्च शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले तसंच निवृत्त शिक्षक कर्मचारी प्राचार्य आणि ज्येष्ठ नागरिकांनी कोविड लस घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं विद्यापीठातल्या समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ स्मिता अवचार यांनीही छावणीतील आरोग्य केंद्रात जाऊन काल कोविड लस घेतली नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातल्या शिवणी जामगा इथं जातीय तणावातून हल्ला झालेल्या कुटंबीयांची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल भेट घेतली जातीय तणावातून निर्माण होणाऱ्या हल्ल्याचं कोणीही समर्थन करणार नाही असे हल्ले हे मानवतेच्या द्रष्टिनेही लज्जास्पद असून यात कोणाचा तरी जीव जाणं ही प्रवृत्ती गंभीर असल्याचं मत आठवले यांनी यावेळी व्यक्त केलं कॅन किड्स किड्स कॅन या स्वयंसेवी संस्थेच्या बाल कर्करोगविरोधी जनजागृती अभियानात राज्य परिवहन महामंडळ सहभागी झालं आहे कॅनकिड्स किड्सकॅन ही संस्था संपूर्ण देशभरात बाल कर्करोगविरोधी जनजागृतीचे कार्य करते या संस्थेचे बाल कर्करोगविरोधी जनजागृतीचे फलक एसटी बसेसवर निःशुल्क लावण्यात आले आहेत सकारात्मक सामाजिक बदलामध्ये एसटी महामंडळ क्रतिशील सहभाग नोंदवत आहे

पालम तालुक्यात जांभूळबेटाला भेट देऊन पाहणी केल्यानंतर ते बोलत होते जांभूळ बेटाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्व यंत्रणांची मदत घेणार असल्याचंही टाकसाळे यांनी सांगितलं या भागातल्या काटेरी बाभळी काढून त्या ठिकाणी फळझाडांची लागवड करणार असल्याचं टाकसाळे यांनी सांगितलं

पोस्को कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी कासले यान ही लाच मागितली होती

बळेगावात बेकायदा वाळू उपसा आणि वाहतूक करण्याचं काम गोकुळ सुर्यवंशी हा करत होता देवगाव रंगारी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून वाळूची वाहतूक करु द्यावी यासाठी त्यानं पोलिस उपनिरीक्षक जोगदंड यांना लाच देण्याचा प्रयत्न केला जोदगंड यांनी यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचून त्याला अटक करण्यात आली

सातव्या वेतन आयोगाच्या सुधारीत सेवा अंतर्गत आश्वासीत प्रगती योजनेच्या मंजूर झालेल्या लाभाची रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती

त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे